त्यामुळे सर्वानीच सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान उद्यापासून सुरू होणार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी प्रचार जोरात

देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आज सुत्रं स्वीकारणार

भारताच्या कोविड लसीकरण मोहिमेला उल्लेखनीय गती

रायसीना चर्चा भारतानं आयोजित केलेल्या सहाव्या रायसीना चर्चेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका व्हिडीओ संदेशाद्वारे उद्घाटन करणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि ऑब्झव्हर रिसर्च फोँडेशन यांनी संयुक्तपणे या परीषदेचं आयोजन केलं आहे जगातील संसर्ग आणि उद्रेक हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे चार दिवसांची ही परिषद दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे रवांडा देशाचे अध्यक्ष पॉल कागमे आणि डेन्मार्कचे पंतप्रधान मेट फ्रेडरिकसन हे उद्घाटनाच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत या परिषदेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हेदेखील सहभागी होतील या चार दिवसांच्या परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा करणे पुरवठा साखळ्या सुरक्षित करणे सार्वजनिक पातळीवरील बेजबाबदारपणा चुकीच्या माहितीचा संसर्ग आणि लिंग समानता विकास आणि वृद्धी यांना पाठबळ या पाच प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे

यामध्ये पोर्तुगाल स्लोव्हेनिया रोमानिया सिंगापूर नायजेरिया जपान इटली ऑस्ट्रेलिया केनिया चिली मालदीव इराण कतार आणि भूतान या देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सहभागी होणार आहेत

तेलंगण आणि आंध्र प्रदेशात आज उगाडी तर कर्नाटकात युगादी सण साजरा केला जात आहे तमिळनाडूमध्ये पुथांदू केरळमध्ये विशू पंजाबात वैसाखीओडिशामध्ये पाना संक्रांती आणि पश्चिम बंगालमध्ये बोहाग बिहू हे सण स्थानिक परंपरेनुसार साजरे होत आहेत नवीन वर्षानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत नवीन वर्षाच्या या विविध सणांमधून भारताची सांस्कृतिक समृद्धी दिसून येते असं राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या सणांमुळे समाजात शांतता आणि एकता निर्माण होण्यास मदत होते असंही ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देताना हे नवीन वर्ष जनतेला आनंदाचं आणि समृद्दीचं जावो अशी मनोकामना व्यक्त केली रमजान रमजानच्या पवित्र महिन्याला उद्यापासून सुरुवात होईल असं केंद्रीय चंद्रदर्शन समितीचे मौलाना खालिद रशीद फिरंगी मेहली यांनी सांगितलं रमझानच्या काळात जनतेनं सरकारनं घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे तसंच लोकांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घ्यावी अशी विनंतीही मौलाना खालिद रशीद फिरंगी मेहली त्यांनी केली

या टप्प्यासाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल जाहीर सभा घेतल्या आजही अमित शहा हे लेबोंग इथं सभा घेणार आहेत

बॅनर्जी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे तत्पूर्वी तृणमूल कॉंग्रेसकडून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याबाबतचं एक निवेदन भाजपानं काल निवडणूक आयोगाला सादर केलं होतं निवडणुक आयुक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे चंद्रा आजपासून आपल्या पदाचा कार्यभार सांभाळण्यास सुरुवात करतील चंद्रा या आधी केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते

कामाच्या ठिकाणीच सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांमध्येही वाढ होत आहे

याठिकाणी लष्कर आणि निमलष्करी दलाचे डॉक्टर रुग्णांवर उपचार करतील दिल्लीतील वाढती कोरोंना रुग्ण संख्या बघता या रुग्णालयामुळे गंभीर रुग्णांवरील उपचारास मदत होणार आहे स्पटनिक लस रशियानं विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी द्यावी अशी शिफारस भारतीय औषध महानियंत्रकांच्या तज्ञ समितीनं काल केली होती या लसीच्या आपत्कालीन वापराला आता परवानगी मिळाली आहे भारतात या लसीच्या वैद्यकीय चाचण्या डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीतर्फे केल्या जात आहेत स्पुटनिक व्ही या लसीच्या भारतातील पुरवठ्याबाबत रशियाच्या थेट गुंतवणूक निधी म्हणजेच आरडी आयएफ आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यांच्यात सामंजस्य करारही झाला आहे

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल याबाबत पत्रकारांना माहीती दिली राज्यात ऑक्सिजनची कोणतीही कमतरता नसून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता येत्या दोन ते तीन दिवसात दूर केली जाईल असं आश्वासनही शिवराज सिंह यांनी यावेळी दिलं विमानात जेवण कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर दोन तासांपेक्षा कमी वेळाच्या देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना भोजन न पुरविण्याच्या सूचना हवाई वाहतूक मंत्रालयानं दिल्या आहेत दोन तासांहून अधिक काळाचा प्रवास असेल तर मात्र भोजन पुरवता येईल असं विमान कंपन्यांना सांगण्यात आलं आहे

भारत बांगलादेश भूतान आणि श्रीलंकेचे जवान या सरावात सहभागी झाले होते अमेरिका ब्रिटन रशिया तुर्कस्तान सौदी अरेबिया कुवेत आणि सिंगापूर या देशांचे निरीक्षकही यावेळी उपस्थित होते काल झालेल्या समारोपाच्या सत्राला भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे उपस्थित होते भारत युरोप चर्चा भारत आणि युरोपीय महासंघादरम्यान काल नववी मानवाधिकार परिषद नवी दिल्ली इथं पार पडली लोकशाही स्वातंत्र्य कायदेपालन आणि मानवाधिकारांचा सन्मान यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला तसंच गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या पंधराव्या भारत युरोपीय महासंघ परिषदेत घेतलेल्या निर्णयाचा पाठपुरावा यावेळी करण्यात आला आयपीएल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अखेरच्या चेंड्रपर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं राजस्थान रॉयल्स संघाचा चार धावांनी पराभव केला आज कोलकता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात संध्याकाळी साडे सात वाजता चेन्नई इथं सामना होणार आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार